हे प्रकरण बराच काळ सुरु असून यावर विस्तृत सुनावणी होण्याची आवश्यकता असल्याचं मत न्यायमूर्ती एल नागेश्वर राव आणि न्यायमूर्ती दिपक गुप्ता यांच्या पीठानं नोंदवलं आहे मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ तसंच त्याच्याविरोधात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत

अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी एका विश्वस्त मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे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

अयोध्या निर्णयानंतर भारतीय जनतेनं दाखवलेल्या प्रगल्भतेचं मोदी यांनी यावेळी कौतूक केलं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

याची अंमलंबजावणी काल पासून सुरु झाली आहे भारतीय रिजर्व्ह बँकेच्या ठेव हमी विमा महामंडळच्या अंतर्गत हे संरक्षण दिलं जाणार आहे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

कोरोना विषाणूवा प्रादूर्भव रोखण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकजूट दाखवायला हवी असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधनोम यांनी केलं आहे ते काल जीनिव्हा इथं जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत बोलत होते काही श्रीमंत देश या विषाणूच्या रुग्णाबाबत माहिती देण्यात मागं राहिले अशी टीका त्यांनी केली चीननं केलेल्या उपाययोजनांमुळे इतर देशांमध्ये त्याचा प्रसार व्हायला चांगलाच आळा बसला आहे संक्रमण रोखण्याची संधी त्यामुळे जगाला मिळालीय असं त्यांनी सांगितलं

वापरलेल्या पाण्याचा पुन्हा वापर करण्याबाबत महाराष्ट्र सरकार आगामी काळात प्रयत्न करणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पार्शेल यांनी दिली आहे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची बैठक नुकतीच मुंबईत झाली त्यावेळी ते बोलत होते महानगरांमधल्या चेारतींमध्ये पाण्याचा पुनर्वापर करण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना विकासकांना दिल्या जातील असंही पाींल यांनी सांगितलं वृत्तपत्र विक्रेता आणि वितरकांच्या विविध मागण्यांचं निवेदन आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना देण्यात आलं नांदेड थे आज महाराष्टू राज्य वृतपत्र विक्रेता वितरक संघ जेच्या शिष्टमंडळानं देसाई यांची भे घेऊन आपल्या मागण्या मांडल्या राज्यातल्या असंघर्डिजे क्षेत्रातल्या कामगारांना मदत करण्याचा धोरणात्मक निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याचं आधासन देसाई यांनी यावेळी दिलं आदिवासी बांधवांना जंगलातल्या त्यांच्या हक्काच्या वनहक्क पट्टयात शेती करण तसंच शेतीसाठी विहीर किंवा शेतात घर बांधण हे सर्वाधिकार मिळणार असं राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काल पालघर इथं सांगितलं विक्रमगड इथल्या वयम चळवळ या सामाजिक संस्थेनं आदिवासी बांधवांसाठी राज्यपाल कोश्यारी यांच्या संवाद कार्यक्रमाचं आयोजन केलं होत त्यावेळी ते बोलत होते आदिवासी बांधवांना वनहक्क पट्टयातले अधिकार देण्यात आले आहेत ज्यांना वनहक्क पट्टयाचे हक्क आतापर्यंत मिळालेले नाहीत त्यांना लवकरच वनहक्क प्राप्त होतील असंही राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितलं

वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत मोहजा येथील जिल्हा परिषद शाळेत तंबाखूमुक्त शाळा अभियान राबविण्यात आले या अभियानाद्वारे शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनातून मुक्त केलं

न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला